केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या बैठकीत दोन मंत्रीस्तरीय संमित्यांनी सुचवलेल्या शिफारशींसह इतर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली

बेस्टचा संप आज सलग तिसऱ्या दिवशी चालूच असल्यानं मुंबईकरांचे हाल सुरु आहेत आजही बेस्टची एकही बस रस्त्यावर आली नाही टॅक्सी रिक्षाचालक जास्त दर आकारत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे

बेस्ट कर्मचा यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुंबईमहानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेद्र कुमार बागडे महापौर विश्वनाथ महाडेक्षर आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांच्यात आज संध्याकाळी होणा या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यवतमाळ इथं उदयापासून सुरु होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्वाटन आता आत्महत्याग्रस्त शेतक याची विधवा पत्नी वैशाली सुधाकर येडे यांच्याहस्ते करायचा निर्णय घेतला आहे अशी माहिती साहित्य महामंडळांच्या उपाध्यक्षा विदया देवधर यांनी दिली त्या आज यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या या संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्य वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर देवधर यांनी हा खुलासा केला आहे यासंबंधी समाजमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करणा या सहित्यिकांपैकी अनेकांनी अजूनही त्यांच्या अनुपस्थितीबाबत अधिकृतपणे महामंडळाला काहीही कळवलेलं नाही असं त्या म्हणाल्या दरम्यान या साहित्यसंमेलनासाठी यवतमाळनगरी सज्ज होत आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी आज नेपाळचे परराष्ट्रव्यवहार मंत्री प्रदीप कुमार य्यावली यांची नवी दिल्ली इथं भेट घेऊन कृषी रेल्वे देशांतर्गत जलरस्ते या क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पाबाबतच्या प्रगतीचा आढावा घेतला दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेलं दळणवळण प्रकल्प तसंच विकासकामाच्या अंमलबजावणी बाबतही दोन्ही मंत्र्यांनी संबंधित अधिका यांकडून माहिती घेतली राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी संसदेतल्या चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत कॉप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगानं राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे राहुल यांचं वक्तव्य आक्षेपाई आणि महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे असं आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितलं कॉनकॉर अर्थात भारतीय कंटेनर महामंडळाच्या कांडला ते तुतीकारीन बंदराच्या मालवाहतूक सेवेला केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला कांडला मँगलोर कोचिन ते तुतीकोरीन या मार्गावर ही सेवा आजपासून सुरु झाली आहे यामुळे जलवाहतूकीच्या प्रमाणात वाढ होऊन रेल्वेच्या तुलेनत हा व्यवसाय वाढीला लागेल असं गडकरी म्हणाले कित्येक कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्यातल्या तीन प्रकरणांमध्ये राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची जामीन याचिका झारखंड उच्च न्यायालयानं फेटाळून लावली गेल्या

हर्षवर्धन यांनी सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं तरीही भाजप मित्रपक्षांसोबत संयुक सरकार स्थापन करायला प्राधान्य देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे तामिळनाडूमधल्या पक्ष कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते मजबूत राष्ट्रीय लोकशाही आघाडी वर भाजपाचा पूर्ण विश्ववास आहे असं ते आघाडीबाबतच्या प्रशाला उत्तर देताना म्हणाले प्रादेशिक पक्षांबरोबर युती करुन यशस्वीपणे सरकार चालवणं आणि प्रादेशिक पक्षांना सरकारमधे मानाचं स्थान देणं या गोष्टी करुन माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय राजकारणात नव्या संस्कृतीची सुरुवात केली असं ते म्हणाले जुन्या मित्रपक्षांसाठी भाजपचे दरवाजे नेहमी उघडे असून भाजपा आघाडीसाठी सकारात्मक वातावरण ठेवत आहे असं ते म्हणाले मात्र विजेत्या आघाडीमधे राजकीय पक्षांपेक्षा लोकांच्या मनांचं एकत्रीकरण होत असतं असं ते म्हणाले

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आज सुनावणी सुरु करणार होतं मात्र या पीठातले एक न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित या घटनापीठातून बाहेर पडल्यानं सुनावणी पुढं ढकलली आहे

लळित या घटनापीठात असू नयेत असं आपलं म्हणणं नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र न्यायमूर्ती लळित यांनी स्वतःच या सुनावणीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

राज्यसभेत हे विधेयक काल मंजूर झालं

लोकसभेत हे घटना दुरुस्ती विधेयक याआधीच मंजूर झालं आहे

हे विधेयक घाईघाईनं आणलं या विरोधकांच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलं या विधेयकावर कायदा आण न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनीही सरकारची भूमिका मांडली या विधेयकानुसार उत्पन्नांची श्रेणी ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारला असेल असं त्यांनी स्पष्ट केलं भारतीय सैन्य कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असून प्रत्येक आघाडीवर भारतीय सैन्यानं परिस्थिती उत्तम रित्या हाताळली आहे असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत लष्काराच्या वार्षिक वार्ताहर परिषदेत बोलत होते

या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी युवा खेळाडूनी अनेक विक्रम मोडून हा दिवस गाजवला पाच सुवर्णपदकं पटकावत महाराष्ट्र आणि दिल्ली पदक तालिकेत पहिल्या आणि दुस या क्रमांकावर आहेत महाराष्ट्रानं पाच सुवर्ण तीन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावून पहिलं स्थान मिळवलं आहे आंतरराष्ट्रीय मुष्टी योध्दा महासंघाच्या नवीन जागतिक क्रमवारीत भारतीय मुष्टी योध्दा मेरी कोम हिनं प्रथम स्थान पटकावलं आहे

संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबूधाबी इथं सुरू असलेल्या आशिया चषक फूटबॉल स्पर्धेत आज भारताची लढत अमिरातीबरोबर होणार आहे